आत्मनिर्भर भारतासाठी वायू आधारित अर्थव्यवस्थेचा आणखी विस्तार करण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

राजधानी दिल्लीतल्या सेन्ट्रल विस्टा प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा नियोजित भारत दौरा तूर्त स्थगित

देशात कोविडच्या दैनंदिन रुग्णवाढीचा दर सातत्यानं कमी रुग्ण बरे होण्याच्या दरातही आणखी वाढ

पंतप्रधान आत्मनिर्भर भारतासाठी वायू आधारित अर्थ व्यवस्थेचा गतीनं आणखी विस्तार करण्याची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं

त्यावेळी ते बोलत होते वायू आधारित अर्थ व्यवस्थेचे आणखीही अनेक फायदे असल्यामुळे एक राष्ट्र एक गॅस ग्रीड हे उद्विष्ट समोर ठेवून केंद्र सारकर काम करत आहे असं पंतप्रधान म्हणाले

भविष्यातील ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी देशानं आतापासूनच त्याची तयारी करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले देशात सध्या ज्या गतीनं विकास होत आहे तसा याआधी कधीही झालेला नाही असं सांगताना पंतप्रधान म्हणाले ध्वनी आज आप जिस भी फ्रंट पर देखे हाइवे कनेक्टिविटी रेलवे कनेक्टिविटी मेट्रो कनेक्टिविटी एअर कनेक्टिविटी वॉटर कनेक्टिविटी डिजिटल कनेक्टिविटी या फिर गैस कनेक्टिविटी भारत में जितना काम अभी हो रहा है एक साथ इतने सभी क्षेत्रो में उतना पहले कभी नहीं हुआ पिछली शताब्दी में भारत जिस भी रफ्तार से चला उसकी अपनी वजह रही है लेकिन इतना तय है कि आज का युवा भारत अब धीरे नहीं चल सकता इसलिए भी बीते वर्षों में देश ने स्पीड भी बढ़ाई और स्केल भी बढ़ाया या कार्यक्रमात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा सहभागी झाले होते

पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या पर्यावरणाचं रक्षण करण्याबाबतीत आपलं सरकार कायमच संवेदनशील राहिलं असून या प्रकल्पामध्येही सरकार सर्वोच्च मापदंड लावेल असं ट्वीट पुरी यांनी केलं आहे

याच वेळी ते न्यू अटेली ते न्यू किशनगढ या मार्गावर दीड किलोमीटर लांबीच्या दुमजली मालगाडीलाही हिरवा झेंडा दाखवतील आशा प्रकारची ही जगातली पहिलीच मालगाडी आहे

रेल्वे पोर्टल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज रेल्वेच्या माल वाहतुकीसंबंधित एका पोर्टलचं उद्घाटन केलं मालवाहतूकदारांना सर्व प्रकारच्या सेवा या पोर्टलमुळे एकत्र आणि सुलभतेने मिळणार आहेत भविष्यातल्या आव्हानांसाठी रेल्वे तयार होत असल्याचं गोयल यावेळी म्हणाले बोरिस जॉनसन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा या महिन्याच्या शेवटी होणारा नियोजित भारत दौरा पुढे ढकलण्यात आला आहे जॉनसन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला ब्रिटनमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तिथे सध्या टाळेबंदी लागू करण्यात आली आहे या काळात आपल्याला ब्रिटनमध्ये राहणं आवश्यक असल्याने या महिन्यात भारत दौऱ्यावर येऊ शकत नसल्याचं बोरिस जॉनसन यांनी यावेळी सांगितलं तसंच दौरा पुढे ढकलल्याबद्दल खंतही व्यक्त केली दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध वृद्धींगत करण्याबाबत सहमती दर्शवली या वर्षाच्या पूर्वार्धात भारत भेटीवर येण्याची शक्यता जॉनसन यांनी व्यक्त केली

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली गेल्या पाच आठवड्यांपासून दैनदिन रुग्णवाढ ही दर रोज बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कमी नोंदवली जात आहे

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लशींची साठवणूक केली जाणार आहे त्यानंतर त्या देशात इतरत्र पाठवल्या जाती देशातले आघाडीच्या कोविड योद्ध्यांना को विन यंत्रणेत नाव नोंदणी करण्याची गरज नाही असं भूषण यांनी नमूद केलं

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

आरोग्य सेवकांना ही लस मोफत दिली जाणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या लोकांच्या लसीकरणाचा खर्चही केंद्र सरकारन करावा अशी मागणी टोपे यांनी केली आहे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असून येणाऱ्या इतर प्रवाशांच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्याची गरज टोपे यांनी व्यक्त केली युनायटेड किंगडममधून आलेल्या आठ प्रवाशांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली असून ते विलगीकरणात असल्याचं त्यांनी सांगितलं

लसीकरणाच्या संदर्भात केंद्र सरकारच्या नियमावलीचं कठोरपणे पालन केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे

भारतीय मूल्य ही संकल्पनासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या स्वदेशी खेळण्यांच्या निर्मितीला चालना देणं आणि त्याद्वारे मुलांमध्ये सकारात्मक भावना आणि चांगली मूल्य रुजवणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल असा विश्वास पोखारीयाल यांनी आज नवी दिल्लीत या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला देशात विज्ञान संस्कृती आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी खेळणी महत्त्वाचं साधन ठरू शकतात असं ते म्हणाले खेळण्यांची संकल्पना रचना मांडणी हे सगळंच शालेय मुलं करणार आहेत हे असं पहिल्यांदाच घडतं आहे असं सांगत स्मृती इराणी यांनी या स्पर्धेबाबत आनंद व्यक्त केला

या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी राज्य सरकारनं जारी केलेल्या शासन निर्णयानुसार महिला आणि बालविकास विभागात बाह्ययंत्रणेतून भरल्या जाणाऱ्या कंत्राटी पदांसाठी आता अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे

महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प उपक्रमांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने पदभरती केली जाते त्यामध्ये संरक्षण अधिकारी कार्यालयातील सहाय्यक आणि बहुउद्देशीय कर्मचारी बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळावरील विविध पद कंत्राटी पद्धतीने भरली जातात आता यापुढे या पदांवर अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून देवप्रिया भट्टाचारजी आणि भावना गोखले यांच्यासह माधवी कुलकर्णी पुणे

इंदोरमध्ये मोठ्या प्रमाणात कावळे मेल्याचं आढळून आलं असून इतर जिल्ह्यातही पक्षी मेल्याचं वृत्त आहे मेलेल्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू सापडले असून नमुन्यांची तपासणी केली जात आहे कोंबडी विक्रेते आणि पोल्ट्री चालकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत राजस्थान बर्ड फ्ल राजस्थानमध्येही बर्ड फ्लू सदृश रोगाचा फैलाव झाल्याचा संशय आहे

लागण झालेल्या भागाच्या एक किलोमीटर अंतरामधल्या सर्व पोल्ट्रीमध्ये कोंबड्या आणि बदकांची कत्तल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुरादनगर अपघात मुरादनगर अपघात प्रकरणी संबंधित अभियंता आणि कंत्राटदारावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हिमवृष्टी पाऊस उत्तर भारतातल्या अनेक राज्यात तसंच तामिळनाडू आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे काश्मीर खोऱ्यात सर्वत्र हिमवृष्टी होत असून जम्मू श्रीनगर महामार्ग आजही बंद होता

पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून पाऊस पडत असून या राज्यांसह उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे